ते यासंदर्भात कॉंप्रेसचे सुधीर तांबे यांनी मांडलेल्या लक्षवेधिला उत्तर देत होते तर निवडणुकीचं काम नाकारल्यानं शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करू असं आश्वासन त्यांनी विक्रम काळे यांच्या मागणीवर दिलं

राज्यातल्या सगळ्या कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील आणि ही यंत्रणा येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली

अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली पोलिसांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळाव्यात अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी मांडली होती या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्या करताना पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेता स्ट्रेस इको कार्डियोग्राम चाचणीही करण्यात येईल हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्याचा सरकारचा मानस आहे असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं शालीवाहन कालगणनेनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळच्या महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणा या बालेकिल्याच्या प्रतिकृतीच्या कामाचं भूमीपूजन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते मुंबईतल्या प्रसिद्ध शिवाजी पार्कचा नामविस्तार आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा झाला आहे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यासंदर्भातला जूना ठराव काल पालिका सभागृहात मांडला या ठरावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा ठराव मंजूर होऊन नामविस्तार झाल्याचं जाहीर केलं राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अकरा वर पोचली आहे

अमरावती जिल्ह्यातले दोघे जण इटलीच्या मिलान शहरात अडकून पडले आहेत ते काल भारतात परतणार होते परंतु कोरोना विषाणू बाधित नसल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना प्रवास नाकारण्यात आला मुंबईतही कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईतल्या सर्व गणेशोत्सव मंडळांनी पत्रक तसंच शिबीरांच्या माध्यमातून जनजागृती करावी असं आवाहन सार्वजिनक गणेशोत्सव समन्वय समितीनं केलं आहे

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हात होणाऱ्या नाशिक विभागीय आयुक्त स्तरावरच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा स्थगित केल्या आहेत

वानखडे यांनी म्हटलं आहे

कोंबडीचं मांस आणि अंडी मानवी आहारासाठी सुरक्षित असल्याचं त्यांनी यासंदर्भात पसरत असलेल्या अफवांचं निराकरण करण्यासाठी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे मका तसंच सोयाबीन उत्पादक शेतकरीही कुक्कुटपालन व्यवसायाशी सलंग्न असल्यानं या अफवांचा या सगळ्यांच्या व्यवसायांवर नकारात्मक परिणाम होत असल्यानं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही वानखडे यांनी केलं आहे भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेची द्सरी चाचणी काल यशस्वी झाली काल घेतलेल्या चाचणीदरम्यान काही सरकारी गाड्यांची यशस्वी वाहतूक करण्यात आली